विकासाचा दर सध्या पाच टक्क्यांच्या आसपास असला तरी येत्या आर्थिक वर्षात हा दर सहा ते साडे सहा टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हा दर राखण्यासाठी सध्या असलेली वित्तीय तुटीवरची मर्यादा शिथिल करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे उद्योगासाठी अधिक अनुकूल वातावरण तयार व्हावं म्हणून परवान्यांसारखे अडथळे दूर करण्याबरोबरच निर्यातीतली लाल फीत हद्दपार करण्याची गरज आहे जागतिक मंदीचा स्वाभाविक परिणाम भारतावर होत असला तरी देशांतर्गत उद्योगात गृंतवणक आणि रोख रकमेचा तुटवडा असल्याचं मान्य करण्यात आलं असुन त्यामुळेही उद्योग जगतावर आणि पर्यायानं विकास दरावर विपरीत परिणाम होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे आर्थिक विकास साधण्यासाठी पारदर्शकता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा कारभार सुधारण्याची गरज अशा विविध उपाययोजनाही अहवालात सुचवण्यात आल्या आहेत स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहणं आणि केवळ विशिष्ट उद्योगांनाच प्रोत्साहन न देता चौफेर विकासासाठी प्रयत्न करणं अशा उद्योग जगतातल्या सध्याच्या सर्व प्रश्ना या अहवालात स्पर्श करण्यात आला आहे लोकसंख्या हे भारताचं बलस्थान असून अधिक मनृष्यबळ लागणाऱ्या उद्योगांवर लक्ष केंद्रित करावं असं सुचवण्यात आलं आहे

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या द्रष्टिनं आखलेल्या उपाययोजना या अर्थसंकल्पात असण्याची शक्यता आहे थालीनॉमिक्स यंदाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात थालीनॉमिक्स असा एक नवीन शब्द आला आहे काय आहे हे थालीनॉमिक्स ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून देशाच्या आर्थिक स्थितीशी सामान्य माणसाचा थेट संबंध नसतो असं वाटत असलं तरी आयुष्याशी संघर्ष करताना आपल्या ताटात पडणाऱ्या अन्नासाठी त्याच्या इंधनासकट किती पैसे मोजावे लागतात हा प्रश्न प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा असतो या अहवालात शाकाहारी किंवा मासाहारी थाळीसाठी होत असलेल्या खर्चात उत्पनाच्या तुलनेत घट होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे

अभिभाषण नागरिकत्व सुधारणा कायदा ऐतिहासिक असून तो राष्ट्रपिता महात्मा गांधींची इच्छापूर्ती करणारा आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीतल्या अभिभाषणात केलं आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होण्यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं झाली कुठल्याही मुद्द्यावर परस्पर संवाद आणि चर्चेमुळे लोकशाही मजबूत होते असं राष्ट्रपतींनी या भाषणात नमूद केलं पणे मेटो सध्या सुरू असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक सुमारे चार हजार आाठशे कोटी रुपयांचा वित्तपूरवठा करणार आहे यापैकी दोनशे दशलक्ष यूरो म्हणजेच सुमारे एक हजार सहाशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यासंदर्भात महा मेट्रो आणि या बँकेदरम्यान झालेल्या करारावर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत स्वाक्षरी करण्यात आली कोरोना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल पूण्यात कोरोना विषाणू प्रतिबंध आणि नियंत्रण विषयक उपाय योजनांची माहिती घेतली

अद्याप एकाचंही निदान झालेलं नाही

कोरोना चीनमधल्या हवान शहरात वैद्यकीय शिक्षण घेणारे महाराष्ट्रातले काही विद्यार्थी अडकून पडले आहेत त्यांना मदत करण्याचं आवाहन आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी चीनमधल्या भारतीय दुतावासाला केलं आहे दरम्यान एअर इंडियानं चीनमधल्या भारतीयांना आणण्यासाठी काल एक विशेष विमान पाठवलं असून आजही एक विमान चीनला जाणार आहे

पैसे काढण्याच्या या पद्धतीबद्दल बोलताना टपाल खात्याचे मुख्य प्रबंधक अजिंक्य काळे म्हणाले पोस्टातर्फे ही सुविधा आपल्याकडे सुरु करण्यात आली आहे

लोकांच बन्याच ठिकाणी बँक अकाऊंट असतात पण बँका दूर आहेत किंवा एटीएम मध्ये पैसे नहीयेत असे प्रॉब्लेम लोकांना येत असतात तर ह्याच्यात असं आहे की तुमचं जर कुठल्याही बँकेत अकाऊंट असेल आणि त्याच्यात जर तुमचा आधार नंबर जर जोडला गेला असेल तर तुम्ही आमच्या पोस्टात येऊ शकता तिथं फक्त तुमचा आधार नंबर सांगायचा बॅकेचं नाव सांगायचं बायोमेट्रिक म्हणजे तुमच्या अंगठ्याचा ठसा द्यायचा त्याच्यातून तुमचा एकावेळेस दहाहजार विड्रॉल होऊ शकतं साखर परिषद भविष्यातल्या आव्हानांना सक्षमपणे सामोरं जाण्यासाठी साखर उद्योगात अत्याधूनिक संशोधन होण्याची गरज माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काल पुण्याजवळच्या मांजरी इथं व्यक्त केलं वसंतदादा साखर संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते

अमेरिकेतल्या हसे ओरी वे यांचं यावेळी साखर उद्योगातील आंतरराष्टीय परिस्थितीवर बीजभाषण झालं नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव वाढण्याचे संकेत त्यांनी दिले शेतकरी प्रश्न देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र आणि पंजाब सरकारनं पुढाकार घेऊन केंद्र सरकारसोबत चर्चा केली पाहिजे असं मत पंजाबचे सहकारमंत्री सुखविंदरसिंग रंधवा यांनी या साखर परिषदेत व्यक्त केलं

ऐकू या या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

कालच्या पहिल्या दिवशी सूर्यकिरणं पूर्ण क्षमतेन आत मध्ये आली

महाद्वारा पर्यंत होती त्यानंतर दोन मिनिटांनी गरुड मंडपात आली

कोल्हापूरहून रवींद्र कुलकर्णी यांच्यासह मंजिरी गानू पुणे

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी विभागातील जिल्ह्यांमधल्या योजनांचा आढावा घेतला

बाजारपेठ सांगली तोलाईदारांना मालाचं वजन करण्याची मजूरी देण्यावरून सांगलीत व्यापारी आणि तोलाईदार यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे यावरून गेल्या महिनाभराहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे त्यावर अद्याप काहीही तोडगा न निघाल्यामुळे बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प आहे मतदान यवतमाळ यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीसाठी काल जिल्ह्यातल्या सात मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं

जिल्ह्याच्या यवतमाळ वणी राळेगाव केळापूर दारव्हा पुसद आणि उमरखेड या सात मतदान केंद्रावर मतदान पार पडले

या दोन दिवसीय साहित्य संमेलनाची सुरूवात काल सकाळी ग्रंथ दिडीनं झाली ग्रंथ दिडीचं उदघाटन उद्योजक समीर अग्रवाल नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते झालं या दिंडीत शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता संमेलन रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या नाटे इथं आजपासून दोन दिवसांचं ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केलं आहे

राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे गेल्या पाच वर्षापासून हे संमेलन भरविलं जात आहे संमेलनात विविध परिसंवाद पुस्तक प्रकाशन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत मंबई ग्रंथ संग्रहालय मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला विशेष संग्रहालयाचा दर्जा देण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार ग्रंथसंपदा संवर्धन आणि वाचकांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उद्य सामंत यांनी काल सांगितलं

हवामान् विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे कोकणातही काही भागात किंचित घट झाली आहे तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानसार संपर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

नमस्कार